मोठ्या शहरांबरोबरच लहान शहरांच्या विकासावरही प्राम्ख्यानं भर देणार असल्याचं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीनं मागिल साडेचार वर्षात मोठ्या प्रमाणावर लोक कल्याणाची कामं केली असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन

देशभरातील विविध सामाजिक आणि आर्थिक पैलूंचा अभ्यास करण्याची संधी आगामी लोकसभा निवडण्कांच्या निमित्तानं मिळणार असल्याचं मत प्रसार भारतीचे अध्यक्ष सूर्य प्रकाश यांनी व्यक्त केलं

नागप्रातील रामन विज्ञान केंद्रात उद्यापासून रामन नव प्रर्वतन महोत्सवाचं आयोजन मोठ्या शहरांबरोबरच लहान शहरांच्या विकासासाठी प्राम्ख्यानं भर देणार असल्याचं प्रतिपादन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देऊळगावराजा इथल्या नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण केलं

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सचिन ठाकरे ब्लढाणा दरम्यान म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकृती अस्वास्थाम्ळं नियोजित वाशिम दौरा रद्द केल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे वाशिम जिल्हात विविध योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांच लोकार्पण आणि भूमिपूजन आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि गुहराज्यमंत्री डॉ

स्थावर मालमत्ता अर्थात रियल इस्टेट क्षेत्राला मजबूत करण्यासाठी पारदर्शक नियमांची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनी केलं ते आज दिल्ली इथं आयोजित रिअल इस्टेट विकासक संस्थेच्या क्रेडाईच्या तिसऱ्या यूवक सम्मेलनात बोलत होते

रेरा अर्थात स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाम्ळं ग्राहक आणि स्थावर मालमत्तांचे अभिकर्ते यांच्यातला विश्वास मजब्त झाल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं देशातील द्र्गम भागाला देखील विमान सेवा प्रवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन केंद्रीय ग़हमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री पिय्ष गोयल यांनी या संबंधी माहिती दिली

राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीनं मागील साडेचार वर्षात मोठ्या प्रमाणावर लोक कल्याणाची कामं केली असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहमत मिळण्याचा असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केल ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते भारतीय रिपब्लिकन पक्ष नेहमीच वंचितांना न्याय मिळवून देणारा पक्ष असून स्वबळावर आपला पक्ष सत्तेत नसल्याची प्रांजळ कब्ली देऊन आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं असं आवाहनही यावेळी केलं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा बरोबर शिवसेनेच्या युती बरोबरच्या विचारलेल्या प्रश्नावर आठवले यांनी शिवसेनेनं भाजप सोबत य्ती करावी असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं अयोध्येमधील राम मंदिराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं लवकर निर्णय घ्यावा असं सांगून आपली भूमिका स्पष्ट केली

बाबासाहेव आंबेडकरांनी आपलं आय्ष्य समानतेसाठी वेचले सामाजिक समतेसोबतच शैक्षणिक आणि आर्थिक समानतेचा त्यांचा संदेश समानता एक्सप्रेसच्या माध्यमातून देशभर पसरेल असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर इथं केलं

देशभरातील विविध सामाजिक आणि आर्थिक पैलूंचा अभ्यास करण्याची संधी निवडण्कांच्या निमित्तानं मिळणार असून निवडणूक विषयक वार्तापत्रामध्ये सांस्कृतिक आणि भाषाविषयक तसंच राजकीय वैविध्यतेचा आदर राखण्याची गरज अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन प्रसार भारतीचे अध्यक्ष स्र्य प्रकाश यांनी आज केलं

या परिषदेचं आयोजन आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या वृत्त विभागानं संय्क्तपणं केलं होतं या वार्तांकनाच्या दृष्टीनं आकाशवाणी आणि द्रदर्शनवर कोणीही पक्षपातीपणाचा आरोप करू नये यासाठी सजग राहण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं निवडणूक विषयक वार्तांकनासाठी स्योग्य नियोजन आवश्यक असून विश्वासार्हतेसाठी राजकीय वार्तापत्रातील समतोल सांभाळावा असंही ते म्हणाले

असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ

जागतिक पातळीवर नवप्रवर्तनाच्या वाढत्या मागणीला प्रक म्हणून नागप्रातील रामन विज्ञान केद्रांत नवप्रवर्तन केंद्र विकसित केलं आहे यामध्ये विद्यार्थी आणि इतर अनेकांना त्यांच्या नव कल्पनांना मुर्त रूप देण्याची संधी दिली जाते

या व्यतिरिक्त स्टार्ट अप अभियाना अंतर्गत सुरू केलेले काही विशेष प्रकल्प तसंच विविध कारागीरांदवारे अभिनव कलाकृतीची प्रात्यक्षिके ही या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरेल

सिंधूनं आसामच्या गोहत्तीमध्ये सुरू वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आज उपउपांत्य फेरी गाठली सायना नेहवाल आज आपला उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे प्रुष गटामध्ये समीर वर्मा स्पर्धेचं प्रम्ख आकर्षण आहे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी भूषण आहे त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सरकारनं अनेक योजना स्रू केल्या आहेत